मनोरंजन क्षेत्रानं आपल्या प्रतिभेचा वापर देशाच्या उत्थानासाठी करावा असं प्रधानमंत्र्यांचं आवाहन

नागरिकाचा मृत्यू महाराष्ट्र आणि हरियाणात उद्या होणा या विधानसभा निवडणूकांची तयारी वेगानं सुरु आहे

काल प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी मतदारांना प्रभावित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले महाराष्ट्रात भाजपा शिवसेना युती काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेना वंचित बह्जन आघाडी बसपा कम्युनिस्ट पार्टी सारखे पक्ष मैदानात आहेत

हरियाणामधे भाजपा आणि काँग्रसमधेच मुख्य लढत दिसत असून आम आदमी पार्टी स्वराज इंडिया पार्टी बसपा सारख्या पक्षांचे उमेदवार काही ठिकाणी उभे आहेत

महाराष्ट्रातल्या सर्व विधानसभा मतदारसंघांमधल्या मतदान केंद्रांवर मतदान शांततेत आणि सुरळीत पार पाडावं यासाठी निवडणूक आयोग आणि प्रशासन सज्ज असून मतदान प्रक्रेयेची तयारी पूर्ण होत आली आहे सर्वच मतदान केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणिवा व्ही व्ही पद्धीमशिनसह मतदानासाठी आवश्यक साहित्याचा पुरवठा केला आहे मतदान केंद्रांच्या व्यवस्थापनासाठी पुरेशा प्रमाणात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे सर्वच ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली असून काल ठिकठिकाणी जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी आढावा बैठका घेतल्या राज्यातल्या अनेक संवेदनशील मतदान केंद्रांवर थेट प्रक्षेपणासाठी वेब कास्टिंग आणि सी सी टी व्ही

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आयोजित होणा या विविध कार्यक्रमासंदर्भात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मनोरंजन क्षेत्र तसंच इतर क्षेत्रातील कलाकारांशी काल नवी दिल्लीत संवाद साधला कलावतांनी आपल्या प्रतिभेचा उपयोग देशाच्या उभारणीच्या कार्यासाठी करावा असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी यावेळी केलं महात्मा गांधी यांचे विचार सर्वदूर पोहचले आहेत महात्मा गांधी हे साधेपणाचं प्रतीक होते वित्रपट तसंच दूरदर्शन क्षेत्रातल्या अनेक कलाकांरानी महात्मा गांधी यांच्या तत्वांचा प्रसार करण्याचं काम केलं आहे असं मोदी म्हणाले या कार्यक्रमात महात्मा गांधी यांच्या जीवनकार्यावर आधारित चार माहितीपटांचं प्रकाशनही मोदी यांनी केलं हिंदी चित्रपट सृष्टीतले प्रसिद्ध कलावंत अमिर खान शाहरुख खान राजकुमार हिरानी अनुराग बासु कंगना राणावत यावेळी उपस्थित होते चित्रपट व्यवसायातील कलाकारांनी दांडी संग्राहालय तसंच सरदार पटेल यांच्या स्टध्यू ऑफ युनिटी ला भेट द्यावी असं आवाहन त्यांनी केलं भारतीय चित्रपट क्षेत्रातलं काम जगाच्या कानाकोप यात पोहचतं

देशात वार्षिक आंतरराष्ट्रीय मनोरंजन परिषद भरवण्याचा विचार असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार विषयक सहकार्याबाबत बोलणी सुरु आहेतअसं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्यालयात सीतारामन आणि अमेरिकेचे अर्थमंत्री स्टीव्हन म्युचीन यांच्यात याबाबत चर्चा झाली म्युचीन पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला भारतात येणार आहेत लोखंड आणि अल्युमिनियम च्या काही उत्पादनांवर अमेरिकेनं लावलेल्या वाढत्या शुल्कात भारत सवलतीची मागणी करत आहे तसंच कृषी वाहनउद्योग अभियांत्रिकी आणि इतर उद्योगांसाठी बाजारपेठ वाढवायचा प्रयत्न करत आहे तर कृषी दुग्ध आणि वैद्यकीय उपकरणांची बाजारपेठ वाढवण्याचा तसंच माहिती आणि संवाद तंत्रज्ञान उत्पादनांवरील आयातशुल्कात कपात करण्याची मागणी अमेरिका करत आहे

सामाजिक सुरक्षा आणि वैद्यकीय उपाययोजनांसाठी दुहेरी करआकारणी समाप्त करण्याबाबतच्या प्रस्तावावर चर्चा सुरु आहे अशी माहिती सीतारामन यांनी दिली जम्मू काश्मीर मधल्या कुपवाडा जिल्ह्यातील तंगधार क्षेत्रात आज पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं या वेळी झालेल्या गोळीबारात दोन जवान शहीद झाले असून एक नागरिक मृत्युमुखी पडला आहे या घटनेत तीन जवानासहीत आठ जण जखमी झाल्याचं पोलिसांनी सांगितलं पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात सहा घरांचही नुकसान झालं आहे पाकिस्तानी सैन्यानं नियंत्रण रेषेजवळील सैनिकी चौकीवर तसंच नागरी वस्तीवर स्वयंचलित हत्यारानं गोळीबार तसंच उखळी तोफांचा मारा केला भारतीय सैन्यानं गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं असून पाकिस्तानी सैनिकही जखमी झाले आहेत

अल्जीरियाचे अमीन सिदी बोमेदाइन यांचा अबो लेईला ली चैंग गेऊन हा रोमँग यांनी दिग्दर्शित केलेला कोरियन चित्रपट मॉरिस ओल्टेआनो यांचा मॉन्स्टर्स हा रोमन चित्रपट अमेरिकेच्या स्टीवन ऑरट यांचा माय नेम इज सारा इव्हा कुल या महिला दिग्दर्शिकेचा क्लिओ हे चित्रपट यावर्षींच्या चित्रपट पदार्पण विभागात दाखवले जातील

सिरीयामधून काढून घेतलेलं अमेरिकन सैन्य सध्या पश्चिम इराकमधे पाठवण्याची योजना असल्याचं अमेरिकेचे संरक्षण मंत्री मार्क एस्पर यांनी सांगितलं आहे ईसीस या दहशतवादी संघटनेला संपूर्ण नेस्तनाबूत करण्याचं अभियान सुरु ठेवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं सिरीयातून साडे सातशेहून अधिक अमेरिकन सैनिक बाहेर काढण्यात येणार असून त्यांना इराकमधे पाठवण्याविषयी इराकच्या संरक्षण मंत्रालयाबरोबर चर्चा झाली आहे इराकमधून अमेरिकी सैनिक सिरीयावर दहशतवाद विरोधी कारवाया करु शकतात अशी शक्यताही एस्पर यांनी व्यक्त केली आहे युरोपीय संघातून बाहेर पडण्यासाठी ब्रिटनला होत असलेला उशीर कोणासाठीही हितावह नाही असं फ्रान्सनं म्हटलं आहे ब्रिटिश खासदारांनी ब्रेक्सिट धोरणाबाबतचा निर्णय काल पुढे ढकलल्यानंतर फ्रान्सनं ही प्रतिक्रिया दिली या मुद्द्यावर विचारविनिमय करण्यासाठी प्रस्ताव तयार केला आहे आता तो स्वीकारणं किंवा फेटाळणं ब्रिटिश संसदेच्या हातात आहे असं फ्रान्सच्या राष्ट्रपती कार्यालयानं सांगितलं

मनी लॉन्ड्रींगचा धोका असलेल्या देशांच्या आर्थिक कृती दलाच्या यादीतून श्रीलंकेला वगळलं आहे श्रीलंकेचे अर्थमंत्री मंगल समरवीरा यांनी परिसि इथं ही माहिती दिली श्रीलंकेनं आर्थिक सुरक्षेबाबत केलेल्या उपाययोजनांचं कौतुक आर्थिक कृती दलानं केलं आहे